अंतरिम अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री पियुष गोयल यांनी नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देश सातत्यानं विकासाच्या मार्गावर अग्रेसर असल्याचं सांगितलं

करांमध्ये सवलत देऊन मध्यमवर्गीयांनाही सरकारनं दिलासा दिल्याचं गोयल यांनी सांगितलं

दरम्यान अर्थसंकल्पावरच्या चर्चेला अर्थमंत्री उत्तर देत असताना आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी तेलग् देसम पक्षाच्या सदस्यांनी तर राफेल विमान खरेदी प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशीसाठी काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरु ठेवली होती चर्चेदरम्यान काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या सहाव्या जल परिषदेच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली

हा जल आराखडा जुन्या प्रस्तावित जल वापर अकृषक वापर लोकसंख्या आणि इतर घटकांवर आधारित आहे पाणी प्रद्षण आणि पर्यावरण व्यवस्थापनाचं नियोजनही या जल आराखड्यात करण्यात आलं आहे आदिवासींना वन हक्काचे सातबारा उतारे देण्यासंदर्भात विशेष मोहीम सुरु करुन हे काम एका महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत जनजाती सल्लागार परिषदेच्या पन्नासाव्या बैठकीत ते काल मुंबईत बोलत होते यापैकी कोणालाही एक एकरपेक्षा कमी जमीन देऊ नये असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते

या जिल्ह्यातल्या अतिद्र्गम भागातल्या बारड तांडा या पारधी बेड्यात मागेल त्याला अन्न या योजनेचा शुभारंभ करतांना ते काल बोलत होते

पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात शंभर टक्के अन्न सुरक्षा देण्यात आली असून खेड्यातलं एकही कुटंब अन्नापासून वंचित राहणार नाही असं तिवारी यांनी सांगितलं

रायगड किल्ल्यावर काल झालेल्या दूर्ग परिषदेत ते बोलत होते यावेळी अभिमान महाराष्ट्र गड किल्ले संवर्धन या योजनेचीही त्यांनी घोषणा केली या योजनेतून गड किल्ल्यांचं संवर्धन ही लोक चळवळ होईल असा विश्वास रावल यांनी यावेळी व्यक्त केला

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

काल औरंगाबाद इथं सिंचन योजनांची आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते येत्या सोळा तारखेला राज्यपालांसोबत होणाऱ्या बैठकीत औरंगाबादचा पाणी प्रश्न मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं औरंगाबाद आणि लातूर शहरांना पाणी प्रवठा करण्यासाठीच्या नियोजित योजनांचं ढोबळ अंदाजपत्रक सादर करावं अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या

लातूर जिल्ह्याच्या औसा ताल्क्यातल्या मौजे चलब्र्गा ब्धोडा आणि किल्लारी इथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते काल बोलत होते यावेळी पाण्याच्या टाक्या आणि पशू खाद्याचं वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आलं

यानुसार या महिन्याच्या पाच ते सव्वीस तारखांदरम्यान ही कार्यवाही पूर्ण होऊन या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे टंचाईग्रस्त गावांना मदत देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे अशी ग्वाही राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली आणि देगलूर उपविभागातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा खोत यांनी बिलोली इथे काल घेतला त्यावेळी ते बोलत होते

गुंजोटी परिसरात निष्णात आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले शाईवाले हे निजामकालीन श्रीकृष्ण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते त्यांना मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्टच्या जीवन गौरव प्रस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं

विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ प्रुषोत्तम भापकर यांनी केंद्रेकर यांच्याकडे या पदाची सूत्रं सोपवली केंद्रेकर यांनी याआधी औरंगाबादमध्ये सिडकोचे प्रशासक तसंच महापालिकेच्या आय्क्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळलेला आहे

ते काल लातूर इथं बोलत होते शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची त्या ठिकाणीच विल्हेवाट लावण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं ते म्हणाले

आता तेलतुंबडे यांच्या नियमित जामीनाच्या अर्जावर बावीस तारखेला सुनावणी होणार आहे